मराठा आरक्षण सरकार कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाबाबतची वैधानिक कारवाई येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करेल असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काल दिला आकाशवाणी आणि द्ररदर्शन वरून मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला ध्वनी कायदा आणि संविधान याची पूर्तता केल्याशिवाय हे आरक्षण मिळू शकत नाही राज्य मागासवर्ग आयोग टाईम बाऊंड पद्धतीनं आपला अहवाल नेमका कधी देणार आहेत यासंदर्भातलं आपलं देखील उच्च न्यायालयात मांडणार आहेत पण राज्य सरकार देखील यासंदर्भातील आपली तयारी करतंय आणि उशिरात उशिरा नोव्हेंबरपर्यंत यासंदर्भातली सगळी वैधानिक कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे अहवाल जर लवकर आला तर अहवाल आल्यापासून एक महिन्याच्या आत आवश्यकअसेल तर विशेष अधिवेशन बोलवून ही वैधानिक कार्यवाही पूर्ण केली जाईल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये नोव्हेंबर महिना संपेपर्यंत ही वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न काही आजचा नाही विद्यमान सरकारनंच तो सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत हे लक्षात घ्या सरकारचं कुठे चुकत असेल तर सांगा संवादासाठी पुढे या चर्चेतूनच प्रश्न सुट्ट शकतात हिंसाचाराचा मार्ग सोडा त्यानं महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीवर आणि पर्यायानं रोजगारनिर्मितीवर विपरित परिणाम होऊ शकतो याचं भान ठेवा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं ध्वनी देशामध्ये संघटित क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगाराच्या संधी या महाराष्ट्रात तयार झाल्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात परकीय गृंतवणूक देखील महाराष्ट्रात येत आहे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे या ठिकाणी शांतता आहे या ठिकाणी शिक्षण आहे या ठिकाणी तरुणाई आहे आणि त्यामुळे गृंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकृष्ट होतोय पण त्याच वेळी या ज्या घटना आज देशाला पहायला मिळत आहेत जगाला पहायला मिळत आहेत हिंसा असेल जाळपोळ असेल हे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस माझा सवाल आहे की हे बघितल्यानंतर जगातले आणि देशातले ग्ंतवणूकदार खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील का राज्य सरकारच्या मेगा भरतीमध्ये मराठा युवकांवर अन्याय होणार नाही अशी काळजी सरकार घेईल अशी निःसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

आरक्षणाबाबत सरकार वेळकाढ्रपणा करत असल्याचा आरोप करत याबाबत लवकरात लवकर तोडगा काढा अन्यथा जनतेचा उद्रेक होईल असा इशारा उदयनराजे भोसले यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिला आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहे पण आंदोलनं करताना महाराष्ट्र बदनाम होणार नाही याचीही काळजी घ्या असं आवाहन राज ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या कामगार मेळाव्यात केलं मराठा समुदायाचा विश्वास सरकारवर आहे आणि या मुद्द्यावर होणारी आंदोलनं काही दिवसात बंद होतील असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतल्या वार्ताहर परिषदेत व्यक्त केला धनगर समाजाचं मुंडन आंदोलन धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाच्या वतीनं काल पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पात्रात घोषणाबाजी करीत मुंडण करून आंदोलन करण्यात आलं धनगर आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाच्या वतीनं पंढरपूर तहसीलदार कार्यालयासमोर उद्या मंगळवारी एक दिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे

स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानानं लाखो लोकांचे प्राण वाचवले अशा शब्दात नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेनं या कार्यक्रमाचं कौतुक केलं होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील परूळे येथील लक्ष्मी विष्णू सामंत या स्वच्छ भारत अभियान योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनी या योजनेबाबत व्यक्त केलेले हे मनोगत ध्वनी याआधी आम्हाला सौचासाठी बाहेर उघड्यावर जावे लागे पाहुण्यांची पण गैरसोय होत होती परंतु सरकारने ही योजना सुरू केल्यामुळे आमचा त्रास फार कमी होण्यास मदत झाली परिसर स्वच्छ व्हायला मदत झाली निर्मल भारत योजनेमध्ये सरकारकड्न आम्हाला बारा हजार रुपये मंजूर झाले या योजनेसाठी मी सरकारची खूप आभारी आहे

सिंध्रदर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील परूळे येथील स्नेहा सुनील कदम या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं आहे त्या म्हणाल्या ध्वनी माझा या उज्ज्वला गॅस योजनेत समावेश झाला पूर्वी मी चुलीवर जेवण करायचे धुरामुळे माझ्या प्रकृतीवर वाईट परिणाम व्हायचा डोळ्यांना सूज यायची तसंच पावसाळ्यात सरपनासाठी ख्रप हाल व्हायचे परंतु सरकारने ही उज्ज्वला योजना सुरू केल्यापासून आमचे रोजचे जेवण गॅसवर होते त्यामुळे बराच त्रास कमी झाला

ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून व्हॉइस कास्ट रायगड जिल्हयातील पेण हे शाड्रच्या गणेश मुर्तींचं माहेरघर

त्यामुळंच यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींचं प्रमाणही लक्षणीय आहे

मूर्ती तयार करण्यातली क्शलता आकर्षक रंग संगती डोळ्यांची सुबक आखणी या वैशिष्ट्यांमुळे पेणच्या गणपतींना देश परदेशात मागणी असते मूर्तींची रंग रंगोटी करून त्यांच्यावर अंतिम हात फिरवण्याची लगबग पेणमध्ये सध्या सुरू आहे आकाशवाणी बातम्यांसाठी शोभना देशमुख अलिबाग रायगड

मनृष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल याबाबतचं निवेदन प्रसिद्ध केलं

ऊर्जा संरक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये संशोधनाला अधिकाधिक वाव देणं हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे मुषलसराई उत्तर प्रदेशातल्या मुघलसराई रेल्वे स्थानकाचं नाव बदलून दीन दयाल उपाध्याय स्थानक असं ठेवण्यात आलं आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते हा सोहळा काल झाला रेल्वे मंत्री पिय़ष गोयल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते मेहल चोक्सी पंजाब नशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी मेहल चोक्सी याच्या प्रत्यार्पणासंदर्भात भारतानं एटिग्वाला औपचारिक विनंती केली आहे मेहूल चोक्सी एटिग्वाला असल्याची खातरीशीर माहिती भारताला नुकतीच मिळाली

मतदार यादीतून नाव वगळणे मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त प्नर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत सोलाप्र जिल्ह्यातील कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत

पाऊस पावसाळ्याचा उत्तरार्धही सरासरीच्या आसपास पाऊस देऊन जाईल असा दिलासादायक अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असला तरी या सरी लवकर आल्या नाहीत तर राज्यात काही ठिकाणी खरिपाच्या दृष्टीनं गंभीर स्थिती उद्भवू शकते पावसाच्या सद्यस्थितीचा हा वृत्तांत व्हॉइस कास्ट सरत्या आठवड्यात संपूर्ण राज्यातच पाऊसमान सरासरीपेक्षा कमी होतं त्यामुळे नंद्रबार ध्रळे औरंगाबाद ब्लडाणा जालना बीड सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत अवर्षणसदृष परिस्थिती निर्माण झाली आहे

जुलै अखेर काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा साठ टक्क्यांहन जास्त पाऊस झाल्याचं हवामान खात्याच्या नकाशांवरून दिसत होतं आता तशी स्थिती क्ठेही नाही

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस पडेलही पण तो लवकर आला नाही तर आज शेतात असलेली कोवळी रोपं करपण्याची शक्यता नाकारता येत नाही आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून नीतीन केळकर यांच्यासह आरती मेस्त्री हवामान दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकणात सर्वत्र विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे